मुंबईत काल पावसामुळं सखल भागात पाणी साठल्यानं जनजीवन विस्कळीत झालं या भागातली अनेक दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलं शहरातल्या नाल्यांनाही पूर आला रेल्वे मार्गांवरही पाणी साठल्यामुळे रेल्वे वाहतुकीवरही विपरीत परिणाम झाला

खेडमध्ये जगब्डी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं तसंच चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं दोन्ही ठिकाणची मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती रायगड जिल्ह्यात या पावसानं दोघांचे बळी घेतले आहेत माथेरानमध्ये सहा वर्षांचा मुलगा गटारात पडून वाहून गेला

जिल्ह्यातल्या सावित्री कुंडलिका आंबा गांधारी गाढी उल्हास पाताळगंगा या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत सावित्री आणि गांधारी नदीचं पाणी महाडमध्ये शिरलं आहे तर खोपोली पाली मार्गावर अंबा नदीला पूर आल्यानं या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती

राज्याच्या अन्य भागातही चांगला पाऊस झाला गडचिरोली ध्वळे जळगाव अमरावती अकोला कोल्हापूर सांगली इथं काल दिवसभर जोरदार पाऊस झाला नाशिकमध्ये झालेल्या पावसाम्ळं नाशिकची धरणं भरली असून गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे

उस्मानाबाद बीड जालना हिंगोली जिल्ह्याच्या काही भागातही काल चांगला पाऊस झाला

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

स्थानिक प्रशासनानं इलेक्ट्रीकल वाहने भाडे तत्वावर घेतल्यास त्यांनाही या करातून सवलत देण्यात आली आहे वस्तू आणि सेवा कर कपातीचे फायदे ग्राहकांना न देणाऱ्या संस्थांवर दहा टक्के दंड ठोठावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला

जयपाल रेड्डी यांचं आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास हैदराबाद इथं निधन झालं

श्वसनाचा त्रास होत असल्यामुळं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं काँग्रेस आणि जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पक्षीय राजकारण केलं चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले रेड्डी यांनी केंद्रात माहिती आणि प्रसारण नगर विकास पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री म्हणून काम केलं होतं

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते

मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातला या मालिकेचा हा दसरा भाग आहे

गोकूळ मडावी हा नक्षलवाद्यांच्या कंपनी क्रमांक चारच्या विभागीय समितीचा सदस्य होता

रतन कुंजामी याचाही विविध चकमकीत सहभाग होता

एकत्र कुटुंब असतांना शेती खरेदी केल्यानं त्यात वाटा मिळावा अशी इतर तीन भावांची मागणी होती यावरून झालेल्या वादातून किसन पवणे यांनी आपली दोन मुलं अॅडव्होकेट कल्पेश पवणे आणि डॉक्टर सचिन पवणे यांच्या मदतीनं धारदार हत्यारानं वार करून तीन भावांचा खून केला गुन्हा घडल्यानंतर किसन पवणे स्वतहन पोलिस ठाण्यात हजर झाला तर या झटापटीत जखमी झालेल्या किसन आणि कल्पेशवर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत

सामाजिक सलोखा पाणी वाचवा झाडे जगवा बेटी बचाव बेटी पढाव आणि सामाजिक सद्भभावना राखण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत

त्यासाठी उच्च ध्येय आणि त्या ध्येयासाठी धडपड करणं आवश्यक आहे त्यातूनच यश मिळतं असं प्रतिपादन महाराष्ट विधी विद्यापीठाच्या क्लपती तथा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर बान्मती यांनी केलं आहे औरंगाबादमध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या इमारतीचा शिलान्यास करताना त्या काल बोलत होत्या विद्यार्थ्यांचं कायदेविषयक शिक्षण गुणवत्तापूर्ण असावं या शिक्षणाबरोबरच आंतरवसिता परिसर मुलाखत संवाद कौशल्य यावर भर असावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या

प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे यापूर्वीच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजिनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं

अकोले इथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच राजीनामे दिले आहेत